ते आज कोची मंगळ्रू नैसर्गिक वाय् पाईपलाईनचं व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे लोकार्पण करताना बोलत होते आपल्या सरकारनं तेल आणि वाय् क्षेत्रात सुधारणांना गती दिली पुनर्रनवीकरणीय ऊर्जा सुविधा स्धारली आणि या क्षेत्रातासाठीच्या पायाभूत गरजा जलद गतीनं पूर्ण केल्या असं ते म्हणाले

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंदा हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री म्ख्तार अब्बास नकवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे आज मुंबईतल्या हज हाऊस इथं याबाबत भारतीय हज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागप्र महानगरपालीकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची तर उपमहापौरपदी भाजपाच्याच मनीषा धावडे यांची निवड झाली विद्यमान महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता त्याम्ळे उर्वरित कालावधीकरता या दोन्ही पदांसाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणूक झाली

बसपाच्या वतीनं महापौरपदासाठी नरेंद्र वालदे यांनी तर उपमहापौर पदासाठी वैशाली नारनवरे निवडणुकीच्या रिंगणात होत्या

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार न्यायालयीन पातळीवर निकरानं लढा देत असताना भाजपा नेते मात्र त्यावर राजकारण करत आहेत हे अत्यंत द्र्दैवी असल्याची टीका प्रदेश काँग्रेसनं केली आहे ईडब्ल्यूएस अर्थात आर्थिक द्र्बल घटकाच्या आरक्षणासंदर्भातही भाजपा नेते वेगवेगळ्या भूमिका घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रदेश काँग्रेसचे सरचिटणस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे न्यायालयात एसईबीसीचं आरक्षण थांबल्यानं सरकारनं ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ तरी मराठा समाजाच्या विदयार्थांना मिळावा याकरिता नोटीफिकेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता यावेळेत काही भाजपा नेत्यांनी हा निर्णय घेऊ नये व ईडुब्ल्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर न्यायालयामध्ये एसईबीसीचा लाभ घेण्याकरता न्यायालयीन लढाई कमजोर होईल अशी भूमिका मांडली तर विनायक मेटेंसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना पत्र देऊन ईड्ब्ल्यूएस आरक्षण दयावं अशी मागणी केली होती आता मात्र विनायक मेटेसारखे नेते लगेच भूमिका बदलू लागले आहेत या बदललेल्या भूमिका मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आहेत आणि राजकीय स्वार्थासाठी आहेत असंही सावंत म्हणाले

या निवडण्कीसाठी अर्ज मागे घ्यायची काल शेवटची तारीख होती त्यानंतर याबाबतचं चित्र स्पष्ट झालं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी अमलात आणल्या आहेत त्यामुळे सध्या सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे ते आज रत्नागिरी इथं बातमीदारांशी बोलत होते यावेळी प्रभ् यांनी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अनेक सवलती आणि राबवलेल्या योजनांची माहिती बातमीदरांना दिली म्ंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रगतीची माहितीही त्यांनी दिली हे काम प्ढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहत्क मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठीच्या सर्वेक्षणाला आजपास्न सुरुवात झाली पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच पथक हे सर्वेक्षण करत आहे हा रेल्वेमार्ग देऊळगावराजा सिंदखेडराजा जळगाव चिखली आणि खामगाव या तालुक्यांमधून जाणार आहे सर्वेक्षण करणारं पथक रेल्वेमार्ग जात असलेल्या या भागातून उद्योग व्यवसाय कृषी शैक्षणिक आणि इतर कारणांसाठी होत असलेल्या प्रवासी वाहत्की विषयीची माहिती गोळा करून त्याआधारे प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या उपय्क्ततेचा अभ्यास करेल त्यानंतर तीन महिन्यांमधे हे पथक आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर करेल अशी माहिती मध्य रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे उपम्ख्य परिचालन व्यवस्थापक स्रेश जैन यांनी दिली प्रस्तावित रेल्वेमार्गाला मंत्रालयाची मंज्री मिळाल्यानंतरच जमिनीच्या अधिग्रहणासह इतर कामाला स्रुवात होईल असंही जैन यांनी स्पष्ट केलं

ते सांगलीत जिल्हा बँकेतल्या विकासकामांच्या उद्घाटनानंतर बातमीदारांशी बोलत होते हे पाणी क्ठून द्यायचं हे निश्चित झाल्यावर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होईल हे नियोजन यशस्वी झालं तर उमदीपर्यंत पाणी जाऊ शकेल सिंचनामुळे या भागाच्या विकासाला गती येईल असं ते म्हणाले

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी मुंबई कर्नाल कोलकत्ता आणि चेन्नई इथं चार जीएमएसडी अर्थात प्राथमिक साठवणुक केंद्र आहेत

तिथून लसीचं वितरण इतरत्र होईल आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंद करण्याची गरज नाही असं भूषण यांनी सांगितलं

मुंबई शेअर बाजारातली तेजी आजही कायम राहीली

नांदेड जिल्ह्यातले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक कचरू थोरात यांच आज निधन झालं

थोरात यांनी दीर्घकाळ इंटक या कामगार संघटनेचं नेतृत्व केलं होतं थोरात यांच्या पार्थिवावर ऊद्या सकाळी गोवर्धन घाट नांदेड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे

कर्मचाऱ्यांकडुन करावी लागणारी साफ सफाई धोकादायक असते त्यामुळे कर्मचाऱ्यांऐवजी यंत्रांच्या उपयोगानं साफसफाई करण्याला प्राधान्य देणं हा या अभियानाचा म्ख्य उद्देश आहे त्यादृष्टीनं आज कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मानवी हस्तक्षेपाशिवाय यंत्रांच्या वापरानं मलवाहिन्यांची साफसफाई कशी करावी याबाबत तसंच त्यासाठीच्या उपकरणांची माहिती उपस्थितांना दिली गेली ठाण्यातली श्र्तिका माने ही ऑस्ट्रेलियातल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली आहे ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या भारतीय तरूणींसाठी दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते श्रृतिका ही प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संदीप माने यांची कन्या आहे मिस इंडियाचा म्कूट म्हणजे एक जबाबदारी असून त्याची आपल्याला जाणिव आहे अशा स्पर्धांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारतीय महिलांचं प्रतिनिधीत्व करणं हाच आपला उददेश असल्याची प्रतिक्रिया श्रुतिकानं दिली आहे

कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात उल्लेखनीय वाढ झाली असंही वेधशाळेनं कळवलं आहे